नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

राज्यात कोरोना बाधितांवर प्लाझ्मा थेरपीनं उपचार करायला तसंच तपासणीसाठी पूल टेस्टींगची पद्धत वापरायला केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मान्यता दिली आहे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली कोरोनाचा प्राद्भाव रोखण्यासंदर्भातल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी आज द्पारी सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्री आणि सचिवांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधल्याचंही त्यांनी सांगितलं

कोरोनाच्या संक्रमणाची साखळी तोडण्यात आपल्याला यश येत असून कोरोनाबाधित नसलेल्या जिल्ह्यांच्या संख्येत वाढ व्हावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली कोरोनाच्या लद्याला ईतर गोष्टींबरोबर जोडू नये त्याचप्रमाणे रूग्ण शोधून त्याच्यावर तातडीनं उपचार सुरू व्हावेत यावर सरकारचा भर असल्याचंही त्यांनी सांगितलं कोरोनाविरूद्दचा लढा अधिक व्यापक करण्यासाठी त्याचप्रमाणे यापूढच्या आरोग्य सेवांमध्ये समन्वय साधण्यावर भर दिला जात असल्याचं एनसीडीसीच्या सचिवांनी सांगितलं जिल्हा हे केंद्र धरून त्यानुसार थेट केंद्रापर्यंत माहितीचं आदानप्रदान करणारी एक यंत्रणा या आधीच विकसित केली असल्याचंही त्यांनी सांगितलं देशात कोरोनाग्रस्तांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी वाढला असून देशात तापसदृश्य आजारांच्या औषधांच्या मागणीत वाढ झाली नसल्यानं आपण कोरोनाच्या या साथीला नियंत्रणात ठेवण्यात यशस्वी झालो आहोत असं मत ही त्यांनी व्यक्त केलं देशात लॉकडाऊन योग्य वेळेत आणल्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचं निती आयोगाच्या आरोग्य विभागाच्या सदस्याने यावेळी सांगितलं

पुण्यातले पाच नवी मुंबई नंदुरबार आणि धुळे खेल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे

औरंगाबाद शहरात आणखी दोन व्यक्ती कोरोना विषाणू बाधित असल्याचं आढळून आलं आहे दोघेही पूर्वीच्या कोरोना विषाणू बाधितांच्या संपर्कात आलेले आहेत

प्रदीप कूलकर्णी यांनी सांगितलं

नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव खिल्या आणखी सहा जणांना कोरोना विषाणुची बाधा झाली आहे सर्व जण संगमेश्वर भागातले रहिवासी असून ते पूर्वीच्या कोरोना विषाणू बाधिताच्या कुटुंबातले सदस्य आहेत नागपूर श्विंही आज पुन्हा दोन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले आहेत

हे दोधेजण यापूर्वी कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुणांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना आधीचं विलगीकरण कक्षात ठेवलं होतं त्यांचा चाचणी अहवाल आज प्राप्त झाला असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे अमरावतीतही आणखी दोघे जण कोरोना विषाणू बाधित असल्याचं आढळून आलं आहे त्यामुळे आता जिल्ह्यातल्या बाधित रुग्णांची संख्या दहा झाली आहे यापेकी चार जण पूर्णपणे बरे झाल्यांनं त्यांना रूग्णालयातून आज घरी सोडण्यात आलं तर चार जणांचा यापूर्वीच मृत्यु झाला आहे

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जालना प्रशासन कठोर पावलं उचलत आहे

दरम्यान सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात कोरोना संदर्भात जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या उपाय योजनांचा आढावा घेतला जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या

त्यामुळे या व्यक्तीला आज रुग्णालयातून घरी सोडलं जाणार आहे त्यामुळे आता जिल्ह्यात एकही कोरोना विषाणु बाधित व्यक्ती नसल्याची माहिती जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिली औरंगाबाद जिल्हा सामान्य रूग्णालयातल्या सहा कोरोना विषाणुबाधित रूग्णांना आज उपचारानंतर घरी सोडण्यात आलं वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप कुलकर्णी यांनी ही माहिती दिली

तर निफाड आणि नाशिकमधले दोन रूग्ण कोरोनामुक झाले आहेत अशी माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली

एकीकडे राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना रत्नागिरी जिल्हा कोरोनामुक्त झाल्यामुळे प्रशासनाला दिलासा मिळाला आहे मिरज िक्र चाचणीसाठी पाठवलेल्या सोळा रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत यात एका सहा महिन्याच्या बाळाच्या अहवालाचा समावेश आहे त्यामुळे रत्नागिरी जिल्हा तूर्त कोरोनामुक्त झाला आहे जिल्ह्यात कोरोना मुळे एकाचा मृत्यू झाला आहे

पंचायतराज दिनानिमित्त आज त्यांनी देशभरातल्या सरपंचांशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते

जनतेच्या सहभागामुळेच जग हादरवून टाकणाऱ्या या संकटाला तोंड देणं भारताला शक्य झालं असून भारताच्या प्रयत्नांचं जगभरात कौतुक होत आहे असं सांगून मोदी म्हणाले की पंचायत राज संस्थांनी स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करणं आवश्यक आहे हा या महामारीनं दिलेला धडा आहे पंचायतराज दिनानिमित्त ई ग्राम स्वराज पोर्टलचं आणि मोबाईलचं तसंच जमिनीच्या मालकीहक्क विषयक सर्वेक्षणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरणाऱ्या स्वामित्व योजनेचं उद्वाटन प्रधानमंत्र्यांनी यावेळी केलं या साधनांमुळे विकासकामांमधे पारदर्शकता राहील असं ते म्हणाले देशाच्या विविध भागातल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचांशी प्रधानमंत्र्यांनी संवाद साधला त्यांच्या अडचणी तसंच सध्याच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी करत असलेले उपाय जाणून घेतले महाराष्ट्रातून पुणे जिल्ह्यातल्या चाकण जवळच्या मेदनकरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रियंका मेदनकर यांनी संवादात भाग घेतला

कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या मुंबई पूणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातल्या पावसाळापूर्व कामांना गती देण्यासाठी राज्यशासनाने लॉकडाऊन दिशानिर्देशात काही सुधारणा केल्या आहेत

मात्र काही कामं पावसाळ्यापूर्वी होणं आवश्यक असल्यानं ही सुधारणा केली आहे येत्या दोन दिवसांत विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडं राहील तर मराठवाङ्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असंही हवामान खात्यानं म्हटलं आहे